लोकसभा निवडणुकांच्या उर्वरीत दोन टप्प्यांसाठीचा प्रचारानं आता वेग धरला आहे विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज हरयाणात सिरसा आणि कुरुक्षेत्र िं सभा झाल्या पाकिस्तानला जाणारं पाणी देशातल्या शेतक यांना मिळेल याची शपथ चौकीदारानं घेतली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरही ते आज सभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह झारखंड आणि मध्यप्रदेशात प्रचारसभा घेत आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशात भिंड श्वे प्रचारसभेत सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आणि युवकांवर घोर अन्याय केला आहे न्याय योजना शेतीचा वेगळा अर्थसंकल्प आणि त्तर मुद्यांचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी दिल्लीत ब्रम्हपुरी ििं काँग्रेस उमेदवार शीला दिक्षीत यांच्या समर्थनार्थ रोड शो केला बसपा अध्यक्ष मायावती यांनी आजमगढ श्व आज सप बसप रालोद आघाडीकरता प्रचारसभा घेतली रालोद अध्यक्ष अजित सिंग आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सभेला संबोधित केलं

काँग्रेस सत्तेवर आल्यास पेट्रोल आणि डिझेलवर वस्तू सेवाकर लागू करुन त्यांच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण आणण्याचं आश्वासन आज काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलं यामुळे सर्वसामान्य जनतेवरती असलेला महागाईचा भार हलका होईल असं फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका संदेशात त्यांनी म्हटलं आहे

या संबंधित मतदान केंद्रांवर मतदारांना भाजपानं रोखल्याचा आरोप झाला होता मात्र आता कमी वेळात पुन्हा मतदान घेणं हे मुक्त आणि निर्भय वातावरणाला धरुन नाही असं मार्क्सवादी कम्युनीस्ट पक्षानं म्हटलं आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या पीठानं या प्रकरणाची सुनावणी करताना या नोंदपुस्तिकेत चुकीच्या पद्धतीनं नावं समाविष्ट झाल्याबाबत किंवा वगळल्याबाबत लोकांचे दावे आणि हरकती यांचा निपटारा करण्यासाठी समन्वयक प्रतिक हाजेला यांना पूर्ण मोकळीकही दिली आहे या नोंदपुस्तिकेत काही नागरिकांना समाविष्ट केल्याबद्दल त्यावर आक्षेप घेणारी मंडळी अशा तक्रारी हाताळणा या समितीसमोर हजर राहत नाही असं हजेला यांनी न्यायालयाला सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी वक्तव्य करताना सर्वोच्च न्यायालयाचा चुकीच्या पद्धतीनं संदर्भ दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं त्याबाबत आज नव्यान दिलेल्या तीन पानी प्रतिज्ञा पत्रात आपण सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात जास्त सन्मान आणि आदर करत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी याबाबत न्यायालयाच्या बेअदबीचा फौजदारी खटला दाखल केला आहे त्यावरची कारवाई थांबवावी अशी विनंतीही राहुल गांधी यांनी केली आहे

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटलं आहे की या कराराची अंमलबजावणी होणं ही सर्व सहभागी राष्ट्रांची एकत्रित जबाबदारी आहे या करारात सहभागी तिर पाच देश चीन ब्रिटन फ्रान्स जर्मनी आणि रशिया यांनी अमेरिकेचे निर्बंध झुगारुन ज़णला मदत करण्याबाबत सात दिवसांच्या आत निर्णय घेतला नाही तर आपण या करारातून बाहेर पडू असा शिवारा जिणनं दिला आहे दरम्यान आपण या अणु कराराच्या बाजूनं आहोत आणि अमेरिकेचे निर्बंध मानत नाही असं रशियानं स्पष्ट केलं आहे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे या कराराच्या बाजूनं असून या कराराला पाठिंबा देण्याखेरीज रशियापुढे तिर पर्याय उपलब्ध नसल्यानं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी म्हटलं आहे श्रीलंकेतल्या मदरशांमधे दिल्या जाणा या शिक्षणावरती नियंत्रण आणण्यासाठी श्रीलंका सरकार लवकरच एक विधेयक आणणार आहे त्यासंबंधी पुढच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याचं श्रीलंकेचे मुस्लिम धार्मिक व्यवहार मंत्री अब्दूल हलीम यांनी सांगितलं अनेक मदरशांना परदेशातून देणग्या मिळत असून त्यांच्या कामकाजाबद्दल गुप्तता पाळली जात असल्याचं दिसून आल्यामुळे संबंधित कायद्यात बदल केले जाणार असल्याचं ते म्हणाले

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू उद्यापासून चार दिवस व्हिएतनामच्या दौ यावर जात आहेत अग्नेयेकडच्या आशियाई देशांच्याबरोबरचे संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता उपराष्ट्रपतींचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे

जागतिक नेतृत्वाबद्दल बौद्ध विचारधारेचा मतप्रवाह दर्शवणा या एका परिसंवादात ते बीजभाषण करतील व्हिएतनामची राजधानी हनोई क्रिं ते एका कार्यक्रमात भारतीय समुदायाशी संवाद साधतील वित्तीय तूट राज्य सरकारांना वित्त पुरवठा चलन फुगवटा नियंत्रण वियादी बाबींवर पंधरावा वित्त आयोग आणि रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली

सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर आणि तिर अर्थतज्ज्ञ यांच्यासमवेत तपशीलवार बैठक झाली

सिंग यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली बुडित कर्ज कर्जमाफी वित्तीय तूट वियादी मुद्यांचा त्यात समावेश होता राज्यसरकारांच्या कर्ज विषयक देण्यांबाबतही रिझर्व्ह बँकेतर्फे सादरीकरण करण्यात आलं भारतीय अर्थव्यवस्था गेली पाच वर्ष दुरवस्थेत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी आज नवी दिल्ली श्वं पत्रकार परिषदेत सांगितलं की गेली पाच वर्ष सकल राष्ट्रीय उत्पादनात सातत्याने घट होत असून मोठ्या प्रमाणावर रोजगार नष्ट झाला आहे

भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार टीका केली जम्मू कश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दोन औषध दुकानदारांवर अज्ञात अतिरेक्यांनी आज गोळीबार केला जखमी दुकानदारांपैकी एक जण पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकर्ता आहे तर दुस यानं नुकतंच मतदान केलं होतं त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे

विजेता संघ अंतिम फेरीत जाईल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर जाईल